मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारनं मान्य केलेला नाही असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं

मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य सरकार तिर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं ते म्हणाले

सरकारनं मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल या अधिवेशनात सादर केला नाही तर अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे अन्न आणि दूध भेसळ करणा यांना सक्त मजूरी आणि जबर दंडाची तरतूद करण्याबाबतची सुधारणा आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आली विद्यमान कायद्यात सांगितलेल्या भेसळीबाबतच्या शिक्षेत यामुळे बदल होणार आहे आता हा गुन्हा दखलपात्र आणि अजामिनपात्र असेल अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली पाणीटंचाई असलेल्या भागात टैंकरने पाणीप्रवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिलं

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी दलित मजूर यांचा लोकसंघर्ष मोर्चा आज मुंबईत आझाद मद्दीन िक्षे पोचला काल ठाण्यातून या मोर्चाला सुरुवात झाली होती दुष्काळग्रस्त भागातल्या सर्व शेतक यांची कर्ज माफ करावीत शेतमजूर आणि बांधकाम मजूर यांना विशेष अनुदान द्यावं मुक्ताईनगर जामनेर बोदवड भडगाव जामोर या तालुक्यातल्या वन जमिनी ताब्यात असणा यांची चौकशी व्हावी सर्व आदिवासी आणि दलितांचे खावटी कर्ज माफ करुन नव्याने द्यावेत अशा मोर्चेक यांच्या मागण्या आहेत स्वयं अर्थसहायियत विद्यापिठांच्या गर्फीरभाराला चाप लावण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमधे आवश्यक बदल करुनच अशा विद्यापिठाच्या प्रस्तावांना मान्यता द्या अशी विनंती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी केली आहे या आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे मराठवाङ्यातली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी मंदिरं आणि देवस्थानांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या उभाराव्यात असं आवाहन केलं होतं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लातूरच्या श्री सिद्देश्वर रत्नेश्वर देवस्थानानं चारा छावणी करण्याचं जाहीर केलं आहे शासकीय आश्रम शाळा आणि वस्तीगृहांचा चेहरामोहरा बदलणा या आदिवासी विकास विभागाच्या अटल आरोग्य वाहिनी आदीवासी जीवन दायिनी योजनेचा प्रारंभ आज मुंबईत विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला

आदिवासी विकास विभागाच्या कायापालट अभियानाच्या दुस या टप्प्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणा या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील

या कार्यक्रमातून प्रधानमंत्री विविध विषयांचा आढावा घेतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात सात हजार घरं बांधून पूर्ण झाली आहेत

राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरड होत येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान मुख्यतः कोरड राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे